ओळखपत्राच्या स्वरुपात आधार कार्डाचा वापर वाढत आहे

आधारकार्ड प्रमाणित करण्यासाठी दररोज साधारण तीन कोटी अर्ज सादर केले जातात आधार विवरण अद्ययावत करण्याकरता दररोज तीन ते चार लाख अर्ज सादर केले जातात

ते आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते

नागरिकांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेअंतर्गत सुरु असलेलं गृहनिर्माणाचं काम हे जगभरातलं सर्वात मोठं काम आहे असंही प्री यांनी म्हटलं आहे समाजातल्या सर्वच घटकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहारमंत्रालयाचे सचिव द्र्गा शंकर यांनी यावेळी दिली

नागरिकत्व स्धारणा कायद्यावर विरोधक च्कीची माहिती पसरवत असून प्रतिमा मलिन करणारी मोहिम राबवत आहेत असा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केला

नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी राह्ल गांधी खोटं बोलत असल्याचा आरोप केला गरिंबाना सहाय्य करण्यासाठी एनपीआर योग्य पाऊल आहे असं जावडेकर म्हणाले एनपीआर आणि आधार यांचा संयोग पारदर्शकता आणून लाभार्थी निश्चित करतो बेकायदा स्थलांतराला आळा घालण्याची इच्छा नसल्यानं काँग्रेस विरोध करत आहे असा आरोप त्यांनी केला नागरिकत्व स्धारणा कायदा देशातल्या क्णाचंही नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही तर पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतल्या छळ झालेल्या सहा धार्मिक अल्पसंख्यांकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे असं रेल्वेमंत्री पिय्ष गोयल यांनी म्हटलं आहे गोव्यातल्या मडगाव इथं पत्रकार परिषदेत त्यानी सांगितलं की पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांतल्या धार्मिक कारणावरून छळ झालेल्या लाखो निर्वासितांना नवी आशा आणि जीवन देणारा कायदा आहे एका वर्गातील लोकांचं नागरिकत्व जाईल असां सभ्रम निर्माण केला जात आहे पण तसं काहीच नाही

मन की बातच्या साठाव्या कार्यक्रमात लोकांनी कोणत्या विषयांवर बोलावं यासाठी त्यांनी लोकांकडून मतं मागवली आहेत

नागरिकत्व स्धारणा कायद्याच्या समर्थनार्थ भाजपानं प्द्चेरी इथं देशाध्यक्ष व्ही सामीनाथन यांच्या नेतृत्वात आज रॅली काढली भाजपाच्या हजारो कार्यकर्त्यांनी या रॅलीत सहभाग घेतला स्वदेशी कॉटन मील इथून निघालेल्या या रॅलीचा म्ख्य टपाल कार्यालयाजवळ समारोप झाला भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या एन आर काँग्रेस आणि ए डी एम

या पक्षांनी मात्र या रॅलीत सहभाग घेतला नाही

राष्ट्रीय राजधीनीसह उत्तर भारतात थंडीची लाट कायमच आहे

हवामान खात्यानं सांगितलं की शहरात निरभ्र आकाश आणि तीव्र थंडीचा दिवस असेल पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्येही गोठवणारी थंडी आहे राजस्थानमध्ये सिकार जिल्ह्यातल्या फतेपूर शहरात या मोसमातल्या सर्वात थंड तपमानाची म्हणजे उणे तीन अंश सेल्सियसची नोंद झाली मध्यप्रदेशमध्ये पाऊस ध्कं आणि थंडीच्या लाटेम्ळे हवामान अत्यंत असह्य झालं आहे बिहारमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अतिथंडीम्ळे सरकारी शाळांना स्ट्टी जाहीर करण्यात आली

जम्मू कश्मीर आणि पट्टा हा सर्वात थंड स्थान होतं

पी जी सिलेंडर भरण्याचा कारखाना देशाला समर्पित केला खराब वातावरणाम्ळे त्यांना प्रत्यक्ष ओडिशाला जाता आलं नाही म्हणून त्यांनी छत्तीसगड इथनं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून याचं उद्घाटन केलं ओडिशाचे राज्यपाल प्राध्यापक गणेशी लाल यांनी प्रत्यक्ष उद्घाटन केलं

प्रस्तावित उत्सर्जन निकष य्रोपातल्या निकषांप्रमाणे आहेत त्यावर आपल्या सूचना संय्क्त सचीव वाहतूक रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय वाहतूक भवन संसद मार्ग नवी दिल्ली या पत्यावर पाठवता येतील

या इमेल पत्यावरही सूचना पाठवता येतील

नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे आसाम राज्य आणि लोकांच्या हिताला बाधा येणार आहे हा विरोधकांचा दावा आसामचे म्ख्यमंत्री सर्बानंद सोनवाल यांनी फेटाळून लावला आहे जागीरोड इथं आज एका मेळाव्याला संबोधित करताना सोनोवल यांनी सरकार आसामची संस्कृती जमिनीचे हक्क आणि स्थानिक लोकांची भाषा यांचं संरक्षण करण्यास कटिबद्ध असल्याचं प्न्हा सांगितलं काँग्रेस आणि डावे पक्ष लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला जम्म् कश्मीरमधल्या हीरानगर सेक्टर इथल्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्ताननं प्न्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं

या गोळीबारात तीन घरांचं न्कसान झालं तर काही पाळीव प्राणी जखमी झाल्याचं वृत आहे

भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्य्तर दिलं

एका केमिकल कंपनीला लागलेली आग नंतर फर्निचरच्या द्रकानामधून पसरत गेल्यानं मोठ्या प्रमाणावर मालमतेचं नुकसान झालेलं आहे

आज स्रतमध्ये एका तीन वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून तिचा खून करण्याच्या आरोपावरून एकाला खालच्या न्यायालयानं ठोठावलेली मृत्यूदंडाची शिक्षा ग्जरात उच्च न्यायालयानं कायम केली गेल्या ऑक्टोबरमध्ये ही घटना घडली होती न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती ए सी राव यांनी अनिल यादव या आरोपीनं पोक्सो न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली लोसर हे लडाखचं नविन वर्ष आज राज्यात उत्साहात साजरं केलं गेलं लडाख बौद्ध संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात लडाखचे नायब राज्यपाल आर

माथ्र सहभागी झाले होते उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याम्ळे रशियाला चार वर्षांसाठी जागतिक स्तरावरील प्रमुख स्पर्धेत सहभाग घ्यायला वाडा या उत्तेजक चाचणी विरोधातल्या संघटनेनं मज्जाव केला होता